गंदगी भारत छोडो पंतप्रधानांनी दिला नवा नारा राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं नवी दिल्लीत राजघाटावर उद्घाटन

कोळीकोड विमान अपघाताची कारण मीमांसा सुरु मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर राष्ट्रीय स्वच्छता केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी नवी दिल्लीत राजघाट इथं उभारलेल्या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं आज दुपारी उद्घाटन केलं

याप्रसंगी विविध राज्यांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुलांना संबोधित करताना ते म्हणाले की स्वच्छाग्राहींची ही चळवळ मुलांनी पुढे नेली पाहिजे स्वातंत्र्य लढ्यात आपण ब्रिटीशांना भारत छोडो असं आवाहन केलं होतं

राष्ट्रीय स्वच्छता केंद्र हे जगातल्या सर्वात मोठ्या वर्तन परिवर्तन करणाऱ्या स्वच्छ भारत अभियान या मोहिमेची कथा येणाऱ्या पिढ्यांना ऐकवत राहील

या केंद्रात दृकश्राव्य आणि भित्तीचित्रांच्या माध्यमातून स्वछतेसंबंधी माहिती देण्याबरोबरच जागरूकता निर्माण केली जाणार आहे नवी दिल्लीहून दिपेंद्र कुमार सुपर्णा सायकिया यांच्यासह मेघना देशपांडे पुणे

एक लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी उभारला गेला आहे

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर याकार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणीसाठी विशेष निधी उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला असून त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शेतीमालासाठी गोदामं शीतगृहं प्रक्रिया केंद्र अश्या सुविधांच्या उभारणीमुळे कृषी उत्पादनांची नासाडी टाळली जाईल तसंच त्यांना चांगली किंमत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभही मिळेल कृषी विभाग बँका सहकारी संस्था खासगी कंपन्या कृषी मालाशी निगडीत खासगी सार्वजनिक भागीदारी संस्था आणि शेतकरी हे सर्व यामध्ये सहभागी होतील आणि या योजनेचे लाभार्थीही असतील प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली असून त्या अंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात येते

आधार कार्डाच्या पडताळणीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे हस्तांतरित केले जात असल्यामुळे योजनेत पारदर्शकता आली आहे

राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक मृत्यू दर असलेल्या राज्यांना केंद्र सरकार हा मृत्यू दर घटविण्यात मदत करत असल्याचं मंत्रालयानं आज सांगितलं

महामंडळानं आज एका निवेदनात ही माहिती दिली

एनटीपीसीच्या पाच अन्य ध्वजाधारी वीज प्रकल्पांनी देखील अशाच अद्वितीय कामगिरीची नोंद केली छत्तीसगढमधील सिपत उत्तर प्रदेशातील रिहांद आणि विंध्याचल आणि ओडीशामधील तालचेर कानीहा आणि तालचेर हे प्रकल्प कामगिरीच्या बाबतीत देशातील सर्वोच्च दहा वीज प्रकल्पांपैकी आहेत

पालघर महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पालघरमध्ये जमावाद्वारे तीन जणांची हत्त्या झाल्याप्रकरणी कासा इथल्या स्थानिक न्यायालयात तिसरं आरोपपत्र दाखल केलं आहे एका पोलीस अधिकाऱ्यानं गोळीबार केल्यासंदर्भात हे आरोपपत्र आहे गेल्या महिन्यात सीआयडीनं डहाणू तालुक्यातील एका न्यायालयात दोन स्वतंत्र आरोपपत्रं दाखल केली होती

या घटनेसंदर्भात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध एक चौकशी आणि कारवाई अहवाल तयार करण्यात येत असून तो सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात येईल रांची दुर्घटना टळली झारखंड मधल्या बिरसा मुंडा रांची विमानतळावर आज एअर इंडियाच्या विमानाला उड्डाणाच्या वेळी पक्ष्याची धडक बसल्यामुळे इजिनाला आग लागली मात्र विमान लगेच थांबवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना प टळली

विमानाची दुरुस्ती आणि तपासणी पूर्ण झाल्यावर हे विमान उड्डाण करेल असं विमानतळ संचालक विनोद शर्मा यांनी आकाशवाणीला सांगितलं कोझीकोड अपघात केरळमधल्या कोझीकोड विमानतळावर विमान घसरून झालेल्या अपघाताची कारणमीमांसा केली जात आहे वाईट हवामान आणि मुसळधार पावसामुळे अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी अहवाल सांगतो नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मुरलीधरन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली अपघातग्रस्त विमानाचा कॉकपिट व्होईस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर सापडला असल्याचं ट्वीट पुरी यांनी केलं असून विमान अपघात अन्वेषण विभाग तपास करत आहे

दरम्यान केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून सर्व नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्यानं खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे सखल भागात पाणी शिरलं असून मासेमार आपल्या होड्यांमधून मदतकार्यासाठी पुढे आले आहेत

सर्व नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत

कोविड राज्य महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची द्सरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे कंटेन्मेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल दिले सर्व विभागीय आयुक्त पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या द्रदृश्य बैठकीत ते बोलत होते मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल या बैठकीत सहभागी झाले होते त्यांनी विशेषत मुंबईमधील प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केले मात्र राज्यातील कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांनी अधिक परिणामकारक उपाय योजावेत असं सांगितले